महाराष्ट्रात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे आजपासून मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली असून हाफकिन संस्था आणि पुण्याच्या बी

रुग्णालयातही एक दोन दिवसात या चाचण्या सुरू करण्याची सोय होईल अशी माहिती त्यांनी दिली याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आजपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्याची मुभा खासगी लॅबला दिली आहे मात्र ज्या व्यर्तींना सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं असतील त्यांनीच खासगी लॅबमधून या चाचण्या करून घ्यावात असे आवाहन त्यांनी केले

देशात कोरोनामुळे तीन जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून त्यातला एक महाराष्ट्रातला आहे

त्यापैकी एक पुण्यात तर एक मुंबईत आढळून आला

देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह तिर मार्गदर्शक तत्वावर भर द्यावा अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली

देशात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही दुसऱ्यात टप्प्यात आहे या संदर्भातल्या सर्व पाचशे चाचण्या कोरोनामुक आढळल्याचही त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण पूर्व आशियाई देशांनी अधिक मोठ्या प्रमाणावर उपाययोजना कराव्यात असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे यामधे सीमा बंद करणं शाळा बंद करणं यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे दक्षिण पूर्व आशियाई भगात अकरा देश असून कोविड एकोणीस प्रादुर्भावात हे देश तिस या स्तरावर आहेत गुजरातच्या शिक्षण विभागानं आज खाजगी टीव्ही वाहिन्यांद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे वर्गपाठ प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर तिरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटा झिरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षार्थींसाठी योग्य अंतरावर आसन व्यवस्था करावी अशी सूचना बोर्डानं केली आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमधे संबंधित परीक्षा केंद्रानं एक मीटर तिकं अंतर ठेवावं तसंच परीक्षा निरिक्षकांनी मास्क वापरावेत अशीही सूचना बोर्डानं केली आहे

असं करणं योग्य नसल्याचं सांगत बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी महानिबंधकांना पाठवण्यासही न्यायालयानं नकार दिला विधीमंडळाच्या विश्वासाला कोण पात्र आहे हे ठरवण्याच्या प्रक्रियेत न्यायालय आड येणार नाही मात्र या सोळा आमदारांना आपली निवडीचं स्वातंत्र्य मिळण्याची खातरजमा विधीमंडळानं नक्कीच केली पाहिजे असं मत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच भाजपा नेते शिवराजसिंग चौहान आणि काँग्रेस पक्षानं दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालय सुनावणी घेत होतं पुढील सुनावणी उद्या सकाळी साडेदहा वाजता होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करत मणिपूरच्या एका मंत्र्यांना पदावरून दूर केल मणिपूरचे वनमंत्री श्याम कुमार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे त्यांना पुढच्या आदेशापर्यंत विधान भवनात प्रवेश करण्यावरही निर्बंध करण्यात आले आहेत

अगदी क्वचित हे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडून वापरले जातात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन माता वैष्णौदेवी यात्रा स्थगित झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जम्मू कश्मीर सरकारच्या सूचनेनुसार यात्रा थांबवण्यात आली आहे यात्रेकरुंनी वैष्णौदेवीला जायची योजना आखू नये असंही सांगण्यात आलं आहे मात्र वैष्णौदेवी मंदिरात पूजा अर्चा आरती आणि पारंपारिक दिनचर्या सुरुच राहणार आहेत कोविड एकोणीसचं संक्रमण रोखण्यासाठी जम्मू कश्मीर सरकारनं आंतरराज्यीय बस सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे जम्मू कश्मीरचे वाहतूक आयुक्त परदीप कुमार यांनी पुढील सूचनेपर्यंत सर्व आंतरराज्यीय बससेवा त्वरित स्थगित करण्याचा आदेश जारी केला आहे जम्मू कश्मीरमधे पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्करानं भारतीय चौक्यांवर तसंच रहिवासी क्षेत्रावर पून्हा एकदा विनाकारण गोळीबार करुन शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं संरक्षण दल प्रवक्त्यांनी आकाशवाणीला सांगितलं की दुपारी पावणे बाराच्या सुमारानं पाकिस्तानी फौजांनी शाहपूर आणि किरणी क्षेत्रात सीमेपलिकडून गोळीबार अणि बॉम्बहल्ला सुरु केला भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं भारताच्या बाजूनं या चकमकीत अद्याप जीवितहानी झालेली नाही जम्मू कश्मीर तसंच लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी पुरवणी मागण्यांवर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे

लेहमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आज भारतीय लष्करानं आपल्या सर्व परिषदा युद्धसराव तसंच प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केले आहेत